राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्णे इथं झालेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते ठेवींवरच विमा संरक्षण पाच लाखांपर्यंत वाढवल्यानं ग्रंतवण्कदारांमध्ये विश्वास निर्माण होईल असंही त्यांनी सांगितलं या आणि अशा उपाययोजनांमुळे देशातल्या बँकिंग व्यवस्थेत स्थिरता येईल असं राष्ट्रपती म्हणाले

शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध व्हावीत हा या विधेयकाचा उद्देश आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात संसदेसमोर मांडलं जाईल या विधेयकाम्ळे देशात सेंद्रीय कीटकनाशकांचा वापर वाढेल असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबतची सूचना जारी केली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत घेतलेला हा निर्णय येत्या एकोणतीस तारखेपासून लागू होणार आहे मात्र या निर्णयामुळे राज्य सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ दररोज पंचेचाळीस मिनिटांनी वाढवण्यात आली आहे आता सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा अशी असेल ज्या शासकीय कार्यालयांच्या सेवा अत्यावश्यक आहेत तसंच ज्या कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे अशा कार्यालयांना मात्र पाच दिवसांचा आठवडा लागू असणार नाही

राज्य शासनाचा इतर मागास वर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागासवर्गियांसाठीचा विभाग आता बहजन कल्याण विभाग या नावानं ओळखला जाईल

यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात येऊन येत्या एक मेपासून राज्यभरात कार्यक्रम सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली या कार्यक्रमांमध्ये संत परंपरा शिवचरित्र शास्त्रीय संगीत आदिवासी लोककला आदींचा समावेश आहे

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीची स्थापनाही करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मूंडे यांची तर सहअध्यक्ष पदी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांची निवड करण्यात आली आहे

मराठवाड्यातल्या अकरा धरणांपैकी निम्म्या धरणांत पुरेसं पाणी नसतांना वॉटरग्रीड उपयोगात कसं आणता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाली

कालपासून हे दर लागू झाले

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

भागवत पुरस्कारासाठी पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशन या संस्थेची निवड केली आहे भाषा संवर्धक प्रस्कारासाठी आर विवेकानंद गोपाळ तसंच अनिल गोरे यांची निवड करण्यात आली आहे

काल या निमित्तानं बीड इथं वृक्षदिंडी काढण्यात आली प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या संमेलनाचं अध्यक्षपद एक वडाचं झाड भूषवत आहे सह्याद्री देवराई परिसरात होत असलेल्या या संमेलनात निसर्ग आणि पर्यावरण या विषयावर राज्यभरातले अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत उद्या या संमेलनाचा समारोप होणार आहे

ते काल तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते मंदी एका देशातून दुसऱ्या देशात येत नाही तर ती जागतिक पातळीवर असते असं त्यांनी यावेळी नमूद केलं

औरंगाबाद इथले वरिष्ठ व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांनी ही माहिती दिली या सर्व ठिकाणी येत्या अठरा तारखेला पोस्ट पेमेंट बँक खाते उघडण्यासंदर्भात महामेळावा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

या अधिवेशनात मराठवाड्यातील दुष्काळ सद्यस्थिती आणि उपाय मराठवाडा विभागातील शैक्षणिक अनुशेष कार्ल मार्क्स यांचे अर्थिक विचार या विषयावर परिसंवाद झाले

या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन परभणी जिल्हा परिषदेनं केलं आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आपल्या दारी उपक्रम राबवणार असल्याची घोषणा लातूर जिल्ह्यातल्या औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे ते काल औसा पंचायत समितीत झालेल्या आमसभेत बोलत होते आपल्या मतदारसंघात संपर्क संवाद समाधान अभियान राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेत पाण्याचं नियोजन करावं तसंच आवश्यकता भासेल तिथे लगेचच टँकर सुरू करावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या

शिवशंकर यांनी केलं आहे ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान परभणी महापालिकेच्या नवीन नळ जोडणी शुल्काबाबत आयुक्त रमेश पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

पाणी फाउंडेशन चे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांनी या गावांना भेटी दिल्या असून ग्रामस्थांशी संवाद साधला आहे